या दोन प्रकल्पांना विरोध करणा यांविरुदधचे खटले मागे घेतले जातील असं मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी याआधीच जाहीर केलं आहे त्याप्रमाणे काल गृहमंत्रालयानं समिती नेमायचा शासन निर्णय जारी केला त्याचप्रमाणे ग्रहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना झाली आहे त्यात पोलीस महासंचालक मुंबईचे पोलीस आय्क्त गृह आणि कायदा विभागाचे मुख्य सचिव यांचा समावेश आहे राज्यावरचं सध्याचं कर्ज लक्षात घेता ब्लेट ट्रेनसारखे प्रकल्प प्ढे ढकलता येतील का याचा विचार सरकार करत आहे अशी माहिती कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी आज मंबईत दिली

सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांचं कर्ज दोन लाख कोटी रुपये आहे त्यामुळे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने कोणते प्रकल्प महत्वाचे आहेत त्यासाठी सरकारला किती खर्च करावा लागेल याचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली असल्याचं पाटील यांनी सांगितलं अवकाळी पाऊस आणि प्राचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत कशी देता येईल यावर सरकार काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं

यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी उत्तर दयावं अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत शून्य प्रहारात केली नाशिक जिल्ह्यात कांदयाचे भाव दररोज नवा उच्चांक गाठत आहेत

सरासरी भाव साडेबारा हजार ते साडेतेरा हजार असा जाहीर झाला आहे

नव्यानं लागवड केलेला कांदा यायला सुमारे दोन महिने लागणार आहेत तो पर्यंत कांदयाचे भाव तेजीत राहतील असं सूत्रांनी सांगितलं

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं रोटेशन पदधतीनं लिलाव सुरू असून आज हे दुसरं रोटेशन होतं

घटलेली आवक आणि कांदयाला मिळत असलेला चांगला भाव यामुळे शेतक यांनी वेळेआधीच कांदयाचं पीक काढलं आहे

मात्र बाजारात येणारा हा कांदा ओला असून साठवणीचा नाही

अधिक माहिती आमच्या वार्ताहराकड्न

त्यासाठी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली पतधोरण समितीची तीन दिवसांची बैठक आज मुंबईत सूरु झाली

गेल्या पाच वर्षातली ही पहिली दरवाढ असून रविवारी याबाबतची घोषणा करण्यात आली होती

त्यान्सार ही दरवाढ करण्यात आली सार्वजनिक बँकांचं विलिनीकरण करण्यामागचा हेत् त्या अधिक बळकट करणं आणि सेवा स्धारणं हा असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री अन्राग सिंह ठाकूर यांनी आज राज्यसभेत सांगितलं विलिनीकरण करताना क्ठल्याही समस्या उद्भवू नयेत याची काळजी घेण्यात आली आहे याम्ळे कोणाचीही नोकरी जाणार नसून उलट विलिनीकरणाचे फायदे बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळतील असं ठाकूर यांनी सांगितलं दिव्यांगजनाच्या विकासासाठी सरकार वचनबद्ध आहे असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायड् यांनी आज सांगितलं दिव्यांग दिनानिमित नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय प्रस्कार सोहळ्यात बोलत होते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना तसंच दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणा या संस्था आणि व्यक्तींना या प्रस्कारनं गौरवण्यात येतं

दिव्यांगजन आणि त्यांच्या नेतृत्वाचा सहभाग ही या वर्षांची संकल्पना आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही सरकारची दिव्यांग जणांविषयीची वचनबदधता व्यक्त केली आहे जागतिक दिव्यांग दिनानिमित आज राज्याच सर्वत्र विविध कार्यक्रम झाले दिव्यांग विद्यार्थ्यांनी आज नाशिक शहरातून रॅली काढली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस भ्नेश्वर देवी आणि समाज कल्याण अधिकारी निलेश पाटील यांनी या रॅलीला हिरवा झैंडा दाखवला

पालघर मधल्या वंदे मातरम अंध अपंग सेवाभावी संस्थेनं दिव्यांग सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्यावतीने वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळबिस्किट वाटप करण्यात आलं

नंद्रबार जिल्ह्यात नवापर तालुक्यातल्या खांडबारा गावात आज रेल्वे प्रशासनानं रेल्वे हददीतली अनेक अतिक्रमणं जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त केली मध्य महाराष्ट्र आणि कोकणात कालपासून तुरळक ठिकाणी पाऊस होत आहे मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं होतं येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे इतरत्र हवामान कोरडं राहील किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असून समूद्र खवळलेला राहील मच्छिमारांनी समूद्रात जाऊ नये असा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे